आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगानं आज सायंकाळी पाच वाजता नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे लोकसभा निवडण्कीच्या तारखा यावेळी जाहीर होण्याची तसंच आचारसंहिता लागू होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे

सी आय एस एफनं केलेल्या कामगिरीवर देशाला गर्व असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते पदकं बहाल करून गौरवण्यात आलं

परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्याची ही संधी सोडू नये असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं कोस्टा रिका देशातल्या सॅन जोस इथं भारतीय समुदायांच्या लोकांशी त्यांनी संवाद साधला

ही एक्सप्रेस दर शनिवारी आणि दर सोमवारी या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे

या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातली पाचशेपेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडली जातील

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचं अर्थसहाय्य यासाठी घेतलं जाणार आहे

बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातल्या मोठ्या धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नसल्यानं काही प्रकल्पांतून खरीप आणि रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यात आलं होतं त्यामुळे प्रकल्पांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं घट झाली

बीड इथं मध्मेह प्रतिबंध आणि वजन कमी करणे या विषयावर आहार तज्ज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे काकू नाना प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता के एस

कॉलेजच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असल्याचं नगराध्यक्ष डॉ भारतभ्रषण क्षीरसागर यांनी कळवलं आहे

द्पारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल